प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांशी तसंच विविध कलाकारांशी नवी दिल्लीतल्या आपल्या निवासस्थानी काल त्यांनी संवाद साधला राजपथावरचं संचलन त्यामधून होणारं भारताच्या समृद्ध कला संस्कृती आणि परंपरेचं सादरीकरण हा प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा विषय आहे असं मोदी म्हणाले आपल्यापैकी प्रत्येकालाच देशासाठी बलिदान देण्याची संधी मिळणार नाही मात्र राष्ट्र उभारणीसाठी काहीतरी करण्याची संधी मात्र नक्कीच आहे त्यामुळे आपण सर्वांनीच देश आणखी मजबूत करण्यासाठी आपापल्या परीनं योगदान द्यायला हवं असं पंतप्रधान म्हणाले

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये मदतीसाठी पुढे या असं आवाहन त्यांनी युवा पिढीला केलं

महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती ईराणी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत

या व्यतिरिक्त समाज सेवा आणि बाल शौर्य पुरस्कारही दिले जाणार आहेत

मतदार दिन देशभरात आज राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जाणार आहे भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनानिमित्त हा दिवस साजरा केला जातो देशातील मतदारांना सशक्त सतर्क सुरक्षित आणि जागरूक करणं हा यावर्षीचा विषय आहे

या निमित्ताने नवी दिल्लीत होणा या राष्ट्रीय कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

नेपाळची संसद विसर्जित करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल ओली यांच्यावर पक्षानं ही कारवाई केली आहे काल पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचं पक्षाचे प्रवक्ते नारायण काजी श्रेष्ठ यांनी सांगितलं माजी पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड यांच्याशी असलेल्या सत्ता संघर्षातून ओली यांनी डिसेंबरमध्ये नेपाळची संसद विसर्जित करण्याचा धक्कादायक निर्णय घेतला यामुळं नेपाळमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे

नेपाळचे माजी पंतप्रधान पृष्पकमल दहल प्रचंड यांच्या गटानं ओली यांच्या संसद विसर्जित करण्याचा निर्णय घटनेचा आणि लोकशाहीच्या यंत्रणेचं उल्लंघन असल्याची टीका केली आहे

मोल्डो इथं काल सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली ही बैठक तब्बल सोळा तास चालली या बैठकीतील निर्णयांबाबत भारत आणि चीनकडून संयुक्त पत्रक जारी करण्याची प्रतीक्षा आहे

मेळ्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी उत्तराखंड सरकार कडं आपली नाव नोंदणी करणं आवशयक आहे

हरिद्वार रेल्वेस्थानकावर भाविकांसाठी सोयी सुविधा सज्ज करण्यात आल्या असून अनेक खास रेल्वेगाड्याही सुरू करण्यात येणार आहेत

राज्य सरकारच्या विनंतीनुसार कमांडो पथक बॉम्ब शोधक दल स्नायपर्सही तैनात करण्यात येणार आहेत

यानिमित्त आज शिमला इथं ऐतिहासिक रिज मैदानावर विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे

नड्डा आणि अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर या वेळी उपस्थित राहणार आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थितांना संबोधित करणार आहेत

हिमाचल प्रदेशातील विकासाची झलक दाखविणारी स्वर्णिम रथ यात्राही या वर्षात काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं रिझर्व्ह बँक रिझर्व्ह बँक येत्या मार्चपासून पाच दहा आणि शंभर रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचं वृत्त निराधार असून ही अफवा असल्याचं पीआयबी प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोनं म्हटलं आहे रिझर्व्ह बँकेनं अशी कोणतीही घोषणा केली नसल्याचं पीआयबीनं म्हटलं आहे शेतकरी ट्रॅक्टर यात्रा कृषी कायद्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांना काही अटींवर प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे

प्रजासत्ताक दिनाचं संचलन झाल्यानंतर टिकरी सिंघू आणि गाझीपुर या तीन सीमावरून ही यात्रा काढण्याची परवानगी देण्यात आली असून या ठिकाणचे बॅरीकेडस काढून टाकण्यात आल्याचं दिल्लीचे विशेष पोलीस आयुक्त दीपेंद्र पाठक यांनी सांगितलं

त्यानंतर ओडिशा आंध्रप्रदेश उत्तर प्रदेश आणि तेलंगणचा क्रमांक लागतो